अधिक जबाबदारीनं होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच प्रतीपादन लोकसभेत आज अंतरिम अर्थ संकल्पावर चर्चा

हंसराज अहिर यांच्या हस्ते डिजिटल गावाचा शुभारंभ आणि डॉ

मोदी यांनी पुढं बोलताना तेल आणि वायुच्या बाजारपेठा पारदर्शक आणि व्यवहार करण्यास स्लभ आणि लवचिक असण्याची गरज बोलून दाखवली जागतिक स्तरावर ऊर्जा वापराच्या पद्धतीत बदल होत आहेत कमी खर्चात परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी नविकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान आणि डिजीटल एप्लीकेशन एकत्र येत आहेत विविध देश वातावरण बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येत असल्याच्या बाबीवर त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं दरम्यान ऊर्जा क्षेत्रात भेडसावणाऱ्या विविध समस्यांना प्रभाविपणे हातळण्यासाठी आणि त्यावर उहापोहकरून तोडगा काढण्यासाठी पेट्रोटेक हे उत्तम व्यासपीठ असल्याचं ते म्हणाले स्दृढ बालपण आणि उत्तम पोषक आहार हा भारताचा पाया असून सरकार लसीकरण पोषक आहार आणि बालकांच्या स्वच्छते विषयीच्या राबविण्यात येणाऱ्या योजना राष्ट्रीय पोषक आहार इंद्रधन्ष आणि स्वच्छ भारत अभियान विशेष लक्ष देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील वंदावन इथं तीन अब्जाच्या अक्षय पात्र संस्थेची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची आर्थिक उन्नती साधणाऱ्या संघर्षशील महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट संवाद साधणार आहे

अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली त्यादृष्टीनं मतदारसंघात आयोजित होत असलेल्या या महिला मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत आढावा घेणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील महिलांमध्ये पंतप्रधानसोबत होणाऱ्या संवाद कार्यक्रमाविषयी प्रचंड उत्सूकता आहे

त्यानंतर मोदी हे आता थेट महिलांशी संवाद साधणार आहेत लोकसभेत आज अंतरिम अर्थ संकल्पावर चर्चा करण्यात आली अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाच्या एम थंबी द्राई यांनी शेतकऱ्यांना जाहिर करण्यात आलेली आर्थिक मदत तूटपूंजी असून या अर्थसंकल्पात रोजगाराच्या मुदयाला दुर्लक्षित केल्या गेल्याचं ते म्हणाले कांग्रेसच्या एम विरप्पा मोइली यांनी संरक्षण क्षेत्रासाठी केलेली तरतूद ही मागील वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे तसंच नोटाबंदीमुळे औद्योगिक क्षेत्राला आणि मध्यम आणि लघ् उद्योगांना तोटा झाल्याचं आणि एक्ण विकासदर घसरल्याचं ते म्हणाले तत्पूर्वी लोकसभेत कामकाज स्रु होताच विविध म्द्दे उपस्थित करत विरोधकांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी स्रु केली अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास स्रु करताच काँग्रेस नेते के के वेण़गोपाल यांनी भारतीय जनता पक्ष कर्नाटकात आमदारांना पक्षात प्रवेशासाठी प्रलोभन देत असल्याचा आरोप केला भाजप सदस्यांनी हा आरोप फेटाळून लावताच काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी सुरुवात केली

कामकाज प्न्हा सुरू झाल्यावर काँग्रेस नेते मल्लिकार्ज्न खरगे आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच

देवेगौडा यांनी कर्नाटकच्या म्दृद्याकडे सदनाचं लक्ष वेधलं भाजपचे खासदार सदानंद गौडा यांनी या आरोपांचं खंडन करताना काँग्रेसनं याबाबत चर्चेत आलेल्या ध्वनिफीतीचं सत्यापनही केलेलं नाही अशी टीका केली अध्यक्षांनी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा प्कारताच काँग्रेस आणि इतर सदस्यांनी सभात्याग केला त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा स्रू झाली होती अल्पसंख्याक सम्दायाच्या राज्यवार जनगणनेत अल्पसंख्याक शब्द परिभाषित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वात बदल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला तीन महिन्यात निर्णय घेण्यास सांगितलं आहे भाजप नेते आणि विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत अल्पसंख्याक हा शब्द पृन्हा परिभाषित करण्याची गरज नमूद केली असून या समूदायाची राष्ट्रीय पातळीवर जनगणना करण्याऐवजी राज्य पातळीवर करावी असं म्हटलं आहे हिंदू हे देशात जरी बहसंख्य असले तरी जम्मू काश्मीर आणि इशान्येकडच्या राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत मात्र अल्पसंख्याकांसाठी असलेल्या लाभांपासून ते वंचित राहतात हे लक्षात घेऊन अल्पसंख्याक शब्दाच्या व्याख्येवर पुनर्विचार करावा असं त्यांनी म्हटलं आहे

प्रकृती बिघडल्यामुळे त्याला शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं प्राथमिक लक्षणान्सार त्याला हृदय विकाराच झटका आल्याचं सांगितला जात असून शवचिकित्सेचा अहवाल अजून यायचा आहे

या प्रकरणी सय्यद त्याची पत्नी फेहमिदा आणि अश्रत अन्सारी या तिघांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येणाऱ्या घोडपेठ इथं आज केंद्रीय गुहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते डिजिटल गावाचा श्भारंभ करण्यात आला महाराष्ट्रातील पहिलं डिजिटल गाव म्हणून आता घोडपेठ उदयास आले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्वतीचे एक डिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय ग़हराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज चंद्रप्र इथं दिली चंद्रप्र जिल्ह्यातील घोडपेठ गावातील नागरिकांना आजपासून टेलिमेडिसीन सेवा विदयार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाची सुरुवात महिलांना सॅनिटरी नॅपकीन तयार करणे आणि विकण्याची सुविधा आणि उर्जा वाचविणाऱ्या एल ई डी बल्बच्या निर्माण केंद्राची स्रुवात करण्यात आली याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीच्या डिजिटल दाखल्यांची स्विधादेखील उपलब्ध करण्यात आली यासोबतच या गावांमध्ये आता आर्थिक व्यवहारासंदर्भातील प्रशिक्षणाला स्रुवात झाली आहे गावामध्ये सोलार पथदिवे लवकरच लावले जाणार आहेत यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रामीण भागाबद्दल विशेष कळवळा असून त्यातूनच डिजीटल गाव करण्याची संकल्पना प्ढे आली आहे शेतकरी शेतमजूर ग्रामीण भागातील जनता यांना मध्यवर्ती ठेवून पंतप्रधान प्रत्येक योजना तयार करतात आणि राबवतात देशातील मोठी लोकसंख्या ही गावांमध्ये राहते त्यामुळे देशात डिजीटल व्यवहार सुरू झाला पाहिजे क्ठलेही मध्यस्थ न ठेवता थेट संगणकाच्या माध्यमातून बँकेपासून तर आरोग्य पर्यंतच्या सर्व स्विधा मिळाल्या पाहीजे या माध्यमातून विकासाचा लाभ गतिशील पारदर्शी होऊन थेट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे महाराष्ट्राने रेशीम शेती उदयोग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा प्रस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईरानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा प्रस्कार रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारला विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या केंद्रीय रेशीम बोर्डच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हा प्रस्कार प्रदान करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता पाणीप्रवठा आणि अपेक्षित उपाययोजनांची कामं गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिले आहेत

देशातील विद्यापीठातील क्रीडा संचालक प्रशासक शारीरिक शिक्षण महाविद्यालय तज्ज खेळाडू आणि विद्याथ्र्यांना एका व्यासपीठावर आणणं हा परिषदेचा म्ख्य उद्देष आहे क्रीडा मानसोपचार विषयाचे महत्व वाढत असून खेळाडूंना स्पोर्ट्स मानसशास्त्राची आणि योगशास्त्राची आवश्यकता भासत आहे या पाश्रवभूमीवरच ही परिषद होत आहे दोन दिवस होणाऱ्या या परिषदेत विविध विषयांवर लघ्षोधप्रबंध पोस्टर्स परिषदेत सादर करण्यात येणार असून अनेक मान्यवरांचे व्याख्यानही होणार आहे

भ्षणक्मार उपाध्याय यांच्या हस्ते होणार आहे नागप्र विभागातील गडचिरोली भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यातील भ्गर्भाच्या पाण्याचं प्रमाण जरी अधिक असलं तरी सिंचनाच्या सोयींचा त्टवडा जाणवत असल्याचं प्रतिपादन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी केलं ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते नागपूर विभागात यासाठी अकरा हजार विहिरींचा धडक कार्यक्रम स्रू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या व्यतिरिक्त दहा हजार विहिरींचा अतिरिक्त कार्यक्रम ही राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

सी सी मानांकनात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं द्सऱ्या स्थानावर झेप घेतली आहे

फलंदाजीत भारतीय उपकर्णधार रोहित शर्मानं सातव्या स्थानावर झेप घेतली असून के

राह्ल दहाव्या क्रमांकावर आहे